नेताजींचंअमर्यादधैर्यआणित्यांच्याशौर्याचासन्मानकरण्यासाठीआजचादिवसपराक्रमदिन म्हणूनसाजराकरणंउचितआहे

दरम्याननेताजींच्याजयंतीनिमीत्त कोविंदयांनीआजराष्ट्रपतीभवनातलावलेल्यानेताजींच्यातैलचित्राचंअनावरणहीकेले

देशाच्यास्वातंत्र्यासाठीनेताजींनीदिलेल्याबलिदानआणित्यांच्यासमर्पणाचादेशकायमचऋणीराहिलअसंमोदीयांनीआपल्या प्रिति संदेशातम्ह जिंआहे

त्यांचंआदर्शहेनेहमीचदिशादर्शकआहेत

दरम्यानयाआगीच्याकारणांचाशोधघेण्याचंकामअद्यापसुरुआहे

मुंबईच्यामहापौरकिशोरीपेडणेकरयांनीनेताजीसुभाषचंद्रबोसआणिबाळासाहेबठाकरेयांच्याप्रतिमेलापुष्पहारअर्पणकरूनअभिवादन केलं

उद्यानअधिक्षकजितेंद्रपरदेशीयांनाउत्कृष्टागुणवंतअधिकारीम्हणून तरआरउत्तरविभागाच्यापरिचारिकापूजानाणोसकर बाजारनिरिक्षकधर्माराठोडआणिनायररुग्णातलयातलेमुख्यालिपिकनरेशनाईकयांनाउत्कृष्टकर्मचारीपुरस्कारनंगौरवण्यातआलं

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयाकार्यक्रमालाउपस्थितअसतील

राज्यातबर्डफ्लूमुळेनुकसानहोणाऱ्यापोल्ट्रीव्यावसायिकांनाआर्थिक मदतीचानिर्णयराज्यसरकारने घेतला असूनविविध स्यांत मुत पावलेल्यापक्ष्यांनावेगवेगळीमदतमिळणारअसल्याचीमाहितीपशुसंवर्धनमंत्रीसुनीलकेदारयांनीदिली

ब्रिशिंच्यापारतंत्र्यातूनभारतालास्वातंत्र्यमिळवूनदेताना निर्णायकलढ्याचीवेळआलीतरत्यासाठीसशस्रसेनास्थापनकरण्याचीद्रदृष्टीदाखवणारेमहानसेनानीम्हणजेनेताजीसुभाषचंद्रबोस

आरोग्यविभागाचेप्रधानसचिवडॉ

येत्याप्रजासत्ताकदिनानिमित्तनवीदिल्लीतहोणारअसलेल्यासंचलनाचीरंगीततालीमआजराजपथाध्विंझाली

दिल्लीपोलिसांनीवाहतूकव्यवस्थेवरनियंत्रणठेवलंहोततसंचदिल्लीमेट्रोनंहीप्रवाशांसाठीआपलीसेवासुरुठेवलीहोती राज्याचेमंत्रीधनंजयमुंडेयांच्यावरकथितबलात्काराचाआरोपकेलेल्यामहिलेनं मुंडेयांच्याविरोधातलीआपलीतक्रारकालमागेघेतली मात्रयामहिलेनंतक्रारमागेघेण्यामागचंकोणतंहीकारणदिलेलंनाहीअशीमाहितीपोलीसअधिकाऱ्यांनीदिली आपणतक्रारमागेघेतअसल्याचंनो जीकेलेलंप्रतिज्ञापत्रसादरकरावं अशीसूचनायामहिलेलाकेलीअसल्याचंहीपोलीसांनीसांगितलंआहे